टी बी टी

त नागपूर शहराला स्वच्छ आणि सूंदर करण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यार मनपा सभापती विरेंद्र कुकरेजा यांचं प्रतिपादन

मुंबई दहशतवादी हल्याचा सुत्रधार आणि जमात उद दवा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हाफिज सईद याला आज पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात दहशतवादी विरोधी विभागाने अटक केली आहे लाहोर वरून ग्जरातनवाला कडे जात असताना दहशतवाद विरोधी पथकानं सईदला अटक केली सध्या त्याला अज्ञात ठिकाणी हलवण्यात आलं आहे

संय्क्त राष्ट्रातर्फे याप्र्वीच सईदला जागतीक दहशतवादी घोषित करण्यात आलं आहे

न्कतीच हाती आलेल्या बातमीन्सार पाकिस्तानच्या त्रूंगात असलेले भारतीय नागरिक क्लभूषण जाधव यांच्या फाशीच्या निर्णयाला आंतरराष्ट्रीय न्यायालयानं स्थगिती दिली आहे आयकर विवरणपत्रात यावर्षी एक एप्रिल रोजी अधिसूचना जारी केल्यापासून कोणताही बदल केलेला नाही असं सी बी डी

अर्थात केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं एका अधिकृत निवेदनादवारे स्पष्ट केलं आहे आयकर विवरणपत्रात मोठ्या प्रमाणावर बदल झाल्यामुळे आय टी आर दोन आणि आय टी आर तीन मध्ये विवरणपत्र दाखल करताना करदात्यांना अडचणी येत असल्याचं समाजमाध्यमांमध्ये पसरलेलं वृत्त च्कीचं असल्याचं या निवेदनात म्हटलं आहे आतापर्यंत एक कोटी अडोतीस लाख करदात्यांनी विवरणपत्र दाखल केली असल्याचंही मंडळानं सांगितलं आहे कर्नाटक विधानसभेतल्या राजीनामा सादर केलेल्या बंडखोर आमदारांना विधानसभेच्या कामकाजात सहभागी होण्याची सक्ती करण्यात येऊ नये असे निर्देश आज सर्वोच्च न्यायालयानं दिले या निर्णयामुळे उद्या विश्वासदर्शक ठरावाला सामोरं जाणार असलेल्या एच

क्मारस्वामी सरकारप्ढच्या अडचणी वाढण्याची स्थिती आहे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं कर्नाटक विधानसभेचे सभापती के

रमेशकृमार यांनी बंडखोर आमदारांच्या राजीनाम्याबाबत निर्णय घ्यावा असंही सांगितलं याबाबतीत संविधानाच्या चौकटीत राहन निर्णय घेणार असल्याचं सभापती रमेशकुमार यांनी म्हटलं आहे आता निर्णयापासून मागं फिरण्याचा आणि विधानसभेच्या कामकाजाला उपस्थित राहण्याचा प्रश्नच नाही अशी प्रतिक्रिया या बंडखोर आमदारांनी मुंबईत दिली आहे तर बंडखोर आमदारांचा नैतिक विजय झाला असल्याचं मत भाजप नेते बी

येडिय्रप्पा यांनी व्यक्त केलं आहे

विमासंरक्षण घेतलेल्या शेतकऱ्यांपैकी शेतीचं न्कसान झालेल्या पंच्याऐंशी लाख शेतकऱ्यांना त्यांच्या दाव्याची रक्कम दिली गेली आहे अशी माहिती त्यांनी काल लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली देशातल्या पेरणी झालेल्या क्षेत्रापैकी किमान पन्नास टक्के क्षेत्रापर्यंत विमा संरक्षणाची व्याप्ती वाढवण्याचे सरकारचे प्रयत्न असल्याचंही तोमर यांनी सांगितलं भंडारा इथं धानाच्या तणसा पासून इथेनॉल आणि सी एन जी निर्मितीच्या प्रकल्प उभारणी संदर्भात म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अध्यक्षतेखाली बैठक पार पडली

भविष्यकालीन तरतूद म्हणून अधिकची जमीन मागणी उपलब्ध करून देणे याबाबत सूचना यावेळी देण्यात आल्या प्रतिबंधित एच टी बी टी

या बियाण्यांच्या वापराबाबत कृषी विद्यापीठाचे मत मागून घ्यावे

टी लागवड किती क्षेत्रावर झाली त्याचा अहवाल सादर करावा अवैधरित्या बियाण्यांची वाहतूक रोखण्याकरिता नाकेबंदी वाढवावी असे निर्देश कृषिमंत्री डॉ अनिल बोंडे यांनी दिले

टी बी टी कापूस बियाण्यांसंदर्भात भारतीय किसान संघाच्या महाराष्ट्र पदाधिकाऱ्यांनी कृषिमंत्र्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले यावेळी झालेल्या बैठकीत कृषिमंत्र्यांनी विभागाला निर्देश दिले

त्याचबरोबर संपूर्ण राज्यात प्रतिबंधित एच टी बी टी

या बियाणांच्या वापराने सरकी तेलाची निर्मिती केली जाते आणि त्याचा वापर केला जातो या तेलाच्या सेवनामुळे मानवी आरोग्यावर काय परिणाम होतात याचा अभ्यास करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाला सूचना देण्याबाबत कृषिमंत्र्यांनी सांगितले

मुंबईतील डोंगरी परिसरात काल इमारत कोसळून झालेल्या द्र्घटनेची सर्वंकष चौकशी करण्याचे आदेश म्ख्यमंत्र्यांनी यापूर्वीच दिले आहेत दुर्घटना स्थळी बचाव आणि मदत कार्यासाठी सर्व यंत्रणांनी सतर्क राहण्यासोबतच योग्य समन्वय राखण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी तत्काळ दिले होते नागपूर शहराला स्वच्छ आणि सुंदर बनविण्यासाठी सर्व प्रयत्न केला जाणार असून यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती नागपूर महानगरपालिकेचे वैद्यकीय सेवा आणि आरोग्य समितीचे सभापती विरेंद्र क्करेजा यांनी आज पत्रकार परिषदेत दिली घरातील कचरा गोळा करण्यासाठी आता प्रत्येक घरान्सार दर महिन्याला साठ रूपए श्ल्क आकारला जाणार असून याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचं त्यांनी सांगितलं रस्त्याच्या साफ सफाई करिता विशेष लक्ष देण्यात येणार असून नंदग्राम योजनेमार्फत शहरातील वस्त्यामध्ये असलेले जनावरांचे गोठे शहराबाहेर हलविण्याचे सुद्धा प्रयत्न केले जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं आरोग्य सभापती क्करेजा यांनी आज आपल्या विभागाचा आढावा घेतला राज्यातील प्रत्येक खाद्यपदार्थ विक्रेत्याची नोंदणी अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडे झाली पाहिजे यासाठी विभागाने विशेष मोहिम हाती घ्यावी असे निर्देश अन्न आणि औषध प्रशासन राज्यमंत्री मदन येरावार यांनी दिले अन्न आणि औषध प्रशासन विभाग कामकाजाची आढावा बैठक येरावार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली अन्नपदार्थांच्या ग्णवत्तेवर लक्ष देणे गरजेचे आहे असे सांगून येरावार म्हणाले यासाठी रस्त्यावर अन्नपदार्थ विकणाऱ्या छोट्या विक्रेत्यांपासून ते मोठ्या द्वकानदारापर्यंत प्रत्येकाची नोंदणी अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडे झाली पाहिजे राज्यात मोठ्या प्रमाणात केटरिंग व्यवसाय चालक आहेत त्यांची नोंदणी तत्काळ हाती घ्यावी रस्त्यावरील गाड्यांवर बनविल्या जाणाऱ्या अन्नपदार्थांची ग्णवत्ता चांगली राखण्याच्या दृष्टीने तेथील विक्रेत्यांना प्रशिक्षण आणि अन्य स्विधा एकत्रितरित्या प्रविण्यासाठी हायजिनिक फ्ड हब ही नवीन संकल्पना राबविण्यास सुरुवात केली असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली बचतभवन इथं अन्न नागरी प्रवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाच्या वतीने पंडीत दीनदयाल उपाध्याय अंत्योदय अभियानाचा आरंभ पालकमंत्री चंद्रशेखर बावनक्ळे यांच्या हस्ते नागपूर इथं करण्यात आला समाजातील तळागाळातील व्यक्तींपर्यंत सर्व मूलभूत सुविधा पोहचविण्यावर सरकारतर्फे भर देण्यात येत असून पंडीत दीनदयाल उपाध्याय अंत्योदय अभियानाच्या माध्यमातून समाजातील तळागाळातील पात्र लाभार्थ्यांना गॅस जोडणी आणि रेशन कार्ड उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे यावेळी बावनक्ळे यांनी सांगितले प्रातिनिधिक स्वरुपात लाभार्थींना गॅस जोडणी आणि रेशन कार्डचे वाटप त्यांच्या हस्ते करण्यात आले या योजने अंतर्गत सर्व पात्र क्ट्ंबांना शंभर टक्के शिधापत्रिका वितरण सर्व पात्र शिधापत्रिकाधारकांना शंभर टक्के धान्य वितरण तसेच सर्व क्ट्ंबांना शंभर टक्के गॅस जोडणी देण्यात येत आहे घरकूल योजनेअंतर्गत लाभार्थी यादी निश्चित करण्याकरीता आध्निक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने सर्व्हे करण्यात यावा तसेच सर्व्हे अंती आलेल्या यादीबाबत कार्यवाही करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात यावा असे निर्देश आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ परिणय फ्के यांनी दिले

फ्के यांनी राज्यातील बेघर असलेल्या आदिवासी लाभार्थ्यांना घरे उपलब्ध करुन देण्याच्या अन्षंगाने राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण ग़ह निर्माण यांचे संचालक आणि आदिवासी विकास विभागातील संबंधित अधिकारी यांच्याबरोबर बैठक घेतली

मात्र हे जीर्णोध्दाराचे काम शास्त्रीय आणि तांत्रिकदृष्टया योग्य नसल्याने मंदिराचा काही भाग उन्मळून पडला होता विदर्भाचे खज्राहो अशी ओळख असणाऱ्या या मंदिराच्या जीर्णोध्दाराचे कार्य भारतीय प्रातत्व विभागाकडून गतीने स्रु आहे मंदिराच्या न्कसानग्रस्त दोन भिंती दरम्यानच्या जागेची दगड विट आणि च्ना यांचा उपयोग करून दुरुस्ती करण्यात आली आहे

गर्भगृहातील दगडांना क्रमवारी देण्यात आली तसेच मूळ दगड आणि साहित्याची जोपासना होण्याच्या दृष्टीने शास्त्रोक्तरित्या त्याची द्रुस्ती करण्यात येत आहे आतापर्यंत मंदिराच्या भिंती द्रुस्तीचे काम पूर्ण झाले असून कळसाच्या द्रुस्तीचे कार्य हाती घेण्यात आले आहे अशी माहिती मंत्रालयाच्यावतीने देण्यात आली आहे

परिणय फुके यांनी जिल्हाधिकारी आणि आदिवासी विकास महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी यांना मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिले गेल्या आठवडाभरापासून विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पावसानं दडी मारल्यानं गंभीर परिस्थिती उद्भवली आहे पाणी साठ्यात घट पाणी प्रवठ्यात कपात शेतकऱ्यांवर दुबार पेरणी यासारख्या संकटांना विदर्भ वासियांना सामोरं जावं लागत आहे

यामूळं शेतकऱ्यांचं खरीप पेरणीचं नियोजन बिघडलं असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

नागपूर शहरात देखिल तलाव कोरडे असून शहरावर पाणीसंकट ओढावलं आहे शहरात पाण्याअभावी आठवड्यातून केवळ चार दिवस पाणी प्रवठा करण्यात येत आहे